उपायांची घोषणा गृह कर्जांवरील व्याज दरांत कपातीचे संकेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली क्रिं वार्ताहरांना ही माहिती दिली जीएसटीमधे जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल या महिन्याच्या शेवटी तो लागू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं निर्यातदारांसाठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत संशोधन करण्यात आलं आहे

त्यांनी सांगितलं की निर्यात संबंधी आर्थिक व्यवस्थेवर वाणिज्य मंत्रालयातल्या विविध विभागातून स्थापन केलेल्या एका समिती मार्फत देखरेख ठेवली जाईल

दुबई शॉपिंग फेस्टिवल प्रमाणे भारतात देखील असा शॉपिंग महोत्सव आयोजित करण्याचा विचार असल्याचं त्या म्हणाल्या

खासगी गुंतवणूकदारांकडून विक्याच राशींची गुंतवणूक केली जाईल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली गृहकर्जावरील व्याजात कपात तसंच गृहप्रकल्पांमध्ये विदेशी वाणिज्यीक कर्ज नियमात शिथिलता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र घर खरेदीदारांना कर्ज सुविधा अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या चलन फुगवटा नियंत्रणात आहे औद्योगिक उत्पादनात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत असं प्रतिपादन सीतारामन यांनी केलं हिंदी आणि त्रि भारतीय भाषा यांचा एकमेकांना पूरक असा विकास व्हायला हवा असं मत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी व्यक्त केलं आहे आजच्या हिंदी दिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते नवी दिल्ली धिं बोलत होते जगात एखाद्या राष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारी सर्वसामान्यांच्या नित्य व्यवहारात असलेली भाषा असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे संपूर्ण भारत देशाला एकत्र आणण्याची क्षमता हिंदी भाषेत आहे असं ते म्हणाले भारतात अनेक भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेला स्वतःचं असं महत्त्वं आहे मात्र तरीही संपूर्ण राष्ट्रासाठी एक भाषा असणं ही त्या राष्ट्राची ओळख असते हे लक्षात घ्यायला हवं असं त्यांनी सांगितलं जनतेनं हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करुन एक राष्ट्र एक भाषा या महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणावं असंही ते म्हणाले यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते राजभाषा पुरस्काराचं वितरण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिननिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देशभरात आज हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहेत

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण करुन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीचा ठसा प्रथम उमटवला होता गंगा शुद्धीकरण आणि संवर्धनासाठी निधी उभारता यावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तुंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे या वस्तुचं प्रदर्शन आणि ई लिलाव कार्यक्रमाचं आज नवी दिल्ली कें केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी त्यांनीही माहिती दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या भाजपाच्या सेवा सप्ताहाचा प्रारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करुन त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात फळाचं वाटप केलं या आठवडाभरात भाजपातर्फे रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं तसंच रुग्णालयांना अनाथालयांना भेटी देण्यात येणार आहेत तसंच स्वच्छता मोहीम चालवण्यात येणार आहे या सप्ताहात भाजपा नेते आणि कार्यकर्ते रक्तदान आणि आरोग्य शिबिरं असतील तसंच रुग्णालयं आणि अनाथाश्रतांना भेट देऊन सेवा पुरवतील स्वच्छता अभियान पाणी बचत आणि एकदाच वापर होणा या प्लस्टिकचा वापर कमी करण्यासंबंधीत शपथा नागरिकांना दिल्या जातील प्रधानमंत्री मोदींच्या जीवन आणि सेवाकार्यावर आधिरित प्रदर्शनांचं आयोजनही या सप्ताहा दरम्यान केलं जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती करून देणाऱ्या प्रदर्शनीचं भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आज नवी दिल्ली कुं उदघाटन केलं मोदी यांच्या बालपणाचे ते आतापर्यंतचे छायाचित्र या प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहेत भाजपचे कार्याध्यक्ष जे

नड्डा देखील या वेळी उपस्थित होते आसाम मध्ये राष्ट्रीय नागरी नोंदणी पुस्तकेची शेवटची यादी आज जाहीर झाली

नागरिकत्व नोंदणीसाठी अर्ज केलेल्या आणि त्या अर्जाचा पावती नंबर असलेल्या प्रत्येकाचं नाव या यादीत आहे

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित राज्य सभेच्या आठ विभागीय स्थायी समित्यांपैकी पाच स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षातल्या सदस्यांच्या नियुक्तीला राज्य सभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू यांनी काल मान्यता दिली केंद्र सरकारनं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे या आठ समित्यांची स्थापना आणि त्यांच्या अध्यक्षांसाठीच्या नामांकनाचा प्रस्ताव नायडू यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवला होता

आयआयटी दिल्लीने यासाठीचा प्रवेश पोर्टल सुरू केलं आहे

जम्मू काश्मीर मधल्या पूंछ ब्रें पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या तुकड्यांवर आणि नागरी वस्त्यांवर अमर्याद गोळीबार केला अशी माहिती उपायुक्तांनी दिली बालाकोट आणि मानकोट परिसरात सकाळी दहा वाजता पाकिस्तानच्या सैन्यानं हातगोळे आणि गोळीबार करण्यास प्रारंभ केला